एस एन एल आणि एम टी एन एल या कंपन्यांना प्नरूज्जिवीत करण्यास मान्यता दिली

सी आय च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे

व्ही एम आणि व्ही व्ही पॅट यंत्रांची त्रि स्तरीय सुरक्षा प्रणाली अंतर्गत सी सी टी

याशिवाय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे या सर्व ठिकाणी मतमोजणीचं चित्रीकरण केलं जाणार आहे नागप्रात काल जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मतमोजणी केंद्र आणि पोलीस प्रशासनाच्या सज्जते बाबत माहिती दिली

सर्वच ठिकाणी फेरी निहाय माहिती जारी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले

दारव्हा मार्गावरील शासकीय गोदामात असलेल्या स्ट्रॉगरूमवर त्रि स्तरीय स्रक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक एम राज क्मार यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केली

प्रत्येक मतमोजणी अधिकाऱ्याने तटस्थपणे काम करावे निर्भय होऊन धैर्य ठेवून लोकशाहीच्या बळकटीकरण करण्यासाठी मतमोजणी प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन चंद्रप्रचे निवडणूक निरीक्षक राघवेंद्र सिंग यांनी केले मतमोजणी प्रक्रिया करता नियुक्त केलेले अधिकाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते दरम्यान अमरावती गडचिरोली अकोला ब्लढाणा वाशीम वर्धा यवतमाळ याठीकानी देखील प्रशाकीय तयारी पूर्ण झाल्याचे आमच्या ठीकठीनच्या प्रतिनिधींनी कळवले आहे मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रावर मोठया प्रमाणात गर्दीचा गैरफायदा घेऊन काही द्वष्ट प्रवृत्तीचे लोकांकडून मतमोजणी केंद्रावर आणि केंद्राच्या परिसरात गोंधळ तसंच कायदा आणि सुव्यवस्थेत बाधा होईल असे कृत्य केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही

उद्या विधानसभा निवडण्कीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर निकालांबाबत विष्लेशणाचा जनादेश हा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर वृत्त विभागातर्फे सादर केला जाणार आहे विदर्भ आणि महाराष्ट्राच्या निवडणूक निकालाच्या अचूक विश्लेषणावर आधारीत हा कार्यक्रम राहणार आहे द्पारी तीन ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे मतदारांमध्ये मतदानाबाबतच्या उदासीनतेबाबत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी खेडोपाडी पावसाम्ळे अनेक अडचणी असूनही मतदारांनी मतदान केलं मात्र म्ंबई प्ण्यासारख्या अनेक भागात पन्नास टक्केही मतदान झालेलं नाही याकडे राऊत यांनी लक्ष वेधलं

सरकारनं आज बी एस एन एल आणि एम टी एन एल या कंपन्यांना प्नरूज्जिवीत करण्यास मान्यता दिली आहे तसंच या दोन्ही कंपन्या बंद होणार नाहीत किंवा त्यांचं निर्ग्तण्किकरण ही होणार नाहीत असंही सरकारनं जाहीर केलं आहे

एस एन एल आणि एम टी एन एल या कंपन्यांच्या एकत्रीकरण करण्यास मंत्रिमंळानं तत्वतः मान्यता दिली आहे

आकर्षक ऐच्छिक निवृती वेतन योजना कर्मचाऱ्यांसाठी लाग् करण्यात येईल असंही ते म्हणाले या दोन कंपन्या देशाच्या सामरिक मालमता आहेत

या दरवाढीच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल असं त्यांनी यावेळी सांगितलं हिम बिबट्यांची अर्थात स्नो लेपर्डसची मोजणी करणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय गणना प्रक्रियेचं उद्घाटन आज केंद्रीय पर्यावरण वन आणि वातावरण बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते दिल्लीत झालं

हिमालयात आढळणाऱ्या या सुंदर प्राण्याच्या संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उददेशानं हा दिवस सर्वत्र पाळल्या जातो

जम्मू आणि काश्मीर मधील प्लवामा जिल्ह्यात राजपोरा अवंतीपोरा भागामध्ये काल झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या तीन दहशतवादयांपैकी एकाची ओळख जाकिर मुसाचा उत्तराधिकारी असलेल्या अब्दुल हमीद लेल्हारी अशी पटली आहे या तिन्ही दशतवादयांचा समावेश अलकायदाशी असून लेल्हारीनं यावर्षी त्रालमध्ये मारल्या गेलेल्या जाकिर मुसाची जागा घेतली होती ही माहिती जम्म् काश्मीरचे पोलीस महानिदेशक दिलबाग सिंग यांनी आज दिली ते प्रढं म्हणाले की या तीन दहशतवाद्यांना मारल्यामुळं काश्मीरमधून ए जी एच चा जवळपास नायनाट झाला आहे

माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्या विरोधात मून टेक्नॉलॉजी कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत न्यायालयाने चिदंबरम यांना शपथपत्र दाखल करण्यास सांगितलं आहे चिदंबरम हे अर्थमंत्री असताना त्यांनी आणि त्यांच्या मंत्रालयातल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाच हजार सहाशे कोटी रुपयांच्या एन एस ई एल घोटाळ्याप्रकरणी आपल्याविरोधात दवेषब्दधीने कारवाई केल्याचा आरोप मून टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या याचिकेत केला आहे या प्रकरणी न्कसान भरपाई पोटी दहा हजार कोटी रुपयांची मागणी या कंपनीने आपल्या याचिकेतून केली आहे

दरवर्षी इफ्फी सिनेरसिकांसाठी ख्ल्या चित्रपटगृहात सिनेमांचे खेळ आयोजित करत असते यावर्षीच्या अशा खेळांची संकल्पना सिनेमाचा आनंद अशी असेल विनोदी शैली संबंधित सदाबहार चित्रपट प्रकारामध्ये तसेच इंडियन पॅनोरमा विभागात दाखवले जातील

जॉगर्स पार्कमध्ये विनोदी चित्रपट तर मीरामार बीचवर इंडियन पॅनोरमा विभागातील निवडक चित्रपट दाखवले जातील हे चित्रपट सर्वांसाठी नोंदणीशिवाय खूले असतील चित्रपट चलती का नाम गाडी पडोसन अंदाज अपना अपना हेराफेरी चेन्नई एक्स्प्रेस बधाई हो टोटल धमाल हे जॉगर्स पार्क इथं दाखविल्या जातील

भ्रष्टाचार निर्म्लन श्रष्टाचाराविरुदध लढा तसेच श्रष्टाचाराचे गंभीर परिणाम आणि धोके याविषयी परिणामकारक जनजागृतीचे माध्यम म्हणून केंद्रीय दक्षता आयोग जनजागृती सप्ताहाकडे विशेष लक्ष केंद्रित करते पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न त्यास वाचवण्याचा करू प्रयत्न पाण्याचा गैरवापर टाळा असे विविध संदेश असणारे फलक पाणी वाचवण्याची का गरज आहे याबाबत माहिती सांगणारे फलक जलशक्ती अभियानाची माहिती असलेल्या विविध चित्रांचा समावेश असणाऱ्या जलदूत फिरत्या प्रदर्शनाला महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांचा आज चांगला प्रतिसाद मिळाला केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अमरावती इथल्या क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरोच्या वतीने चांदूर बाजार इथं जलशक्ती अभियानातील जलद्त या फिरत्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी गो

टोम्पे कॉलेज आणि नगर परिषद उर्दू हायस्कूलच्या जवळपास चार हजार विदयार्थ्यांना जल प्रतिज्ञा देण्यात आली

मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे या समारोहाच्या अध्यक्षस्थानी माजी लोकसभा अध्यक्षा श्रीमती स्मित्रा महाजन राहणार आहेत

कोकणात भात कापणीच्या हंगामात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे रागयड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी शेतात भात कापून ठेवलेला आहे तर काही शेतकरी कापणी करीत आहेत मात्र पावसामुळे रायगड जिल्हयात हजारो हेक्टर क्षेत्रावरचं भातपीक धोक्यात आलं आहे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना न्कसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे ब्लडाणा जिल्ह्यामध्ये खडकप्र्णा प्रकल्पातील पाण्याचा खामगाव जालना मार्गावरील प्रवास बंद होणार असल्यामुळे प्रवाशांनी काळजी पूर्वक प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीन करण्यात येत आहे विसर्ग करण्यात आल्याम्ळे चिखली देऊळगाव राजा रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे

पाण्याची आवक पाहन विसर्ग वाढविणे कमी करणेबाबत प्ढील निर्णय घेण्यात येईल तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी आणि चिखली देऊळगाव राजा नदीवर असलेल्या नदीचा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे तरी सावध राहावे अशी स्चना खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष यांच्याकडून देण्यात आली आहे ग्रामिण अल्पशिक्षित य्वक आणि य्वर्तींना स्वयंरोजगार मिळावा यासाठी तांत्रिक कौशल्यावर आधारीत रेफ्रिजरेशन आणि एअरकंडिशनर द्रुस्ती करण्याबाबत सहा महिने कालावधींचे निशुल्क प्रशिक्षण शासकीय तंत्रनिकेतन अमरावती इथं आयोजित करण्यात आले आहे प्रशिक्षणाबाबत माहितीसाठी कम्य्निटी डेव्हलपमेंट थू पालीटेक्निक योजना कार्यालय अमरावती इथं संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

या बैठकीत राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात प्रलंबित असलेल्या नागपूर विभागातील प्रकरणांमध्ये सुनावणी होणार आहे तसेच नवीन प्रकरणे दाखल करुन घेण्यात येणार आहेत या बैठकीत राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग नवी दिल्ली खंडपीठाकडून सूनावणी होणार आहे नागपूर विभागातील सर्व पक्षकार ग्राहक आणि वकीलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रबंधक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग परिक्रमा खंडपीठ नागपूर यांनी केले आहे फ्रेंच खुल्या सुपर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे शुभंकर डे आणि पी

सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला समीर वर्मा परुपल्ली कश्यप आणि किदंबी श्रीकांत यांचे सामने आज होणार असून सायना नेहवालची हॉगकॉंगच्या चेऊंग नान ई बरोबर आजच लढत होणार आहे महिला दुहेरीत अश्विनी कोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांचाही सामना आजच होणार आहे

गत दहावर्षा पासून या प्रतिष्ठानातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे आदिवासी भागातील जेष्ठ नागरिक यांना क्र्ते पायजमा तसेच लहान मुलाना कपडे आणि फटाके महिलांसाठी साड्या दिवाळीचा किराणा आणि इतर भेटवस्त् याप्रसंगी दिल्या जात असल्याच व्यास यांनी सांगितल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांग्ली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आय च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे आज मुंबईत बी सी सी आय च्या म्ख्यालयात गांग्ली यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली अध्यक्षपदासाठी गांग्ली यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पूत्र जय शहा यांची मंडळाच्या सचिवपदी माजी अध्यक्ष अन्राग ठाकूर यांचे बंधू अरुण धूमल यांची मंडळाच्या कोषाध्यक्षपदी तर जयेश जॉर्ज यांची सहसचिव पदी निवड झाली आहे त्यांनीही आज पदभार स्वीकारल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे